त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या लढतींच चित्र आता स्पष्ट झालं आहे

त्यामुळे सर्वच ठिकाणी बहुरंगी लढत होणार हे निश्चित झालं आहे

कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच नाराजी आणि बंडखोरीचा सामना करावे लागलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आज अखेर मोठा दिलासा मिळाला पाटील यांच्या विरोधात निवडणूक अर्ज दाखल करणारे परशु्राम सेवा संघाचे उमेदवार सत्यजीत देशपांडे यांनी माघार घेतली आहे तसंच ब्राह्मण महासंघानंही पाटील यांना पाठिंबा जाहीर करुन मयु्रेश अरगडे यांचा अर्ज मागे घेतला आहे आता पाटील यांचा थेट सामना मनसेचे किशोर शिंदे यांच्याशी होणार आहे कसबा मतदारसंघातून शिवसेनेचे बंडखोर विशाल धनवडे यांनी अर्ज मागे घेतला नाही त्यामुळे महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्याविरोधात काँग्रेसचे अरविंद शिंदे मनसेचे अजय शिंदे वंचित बह्जन आघाडीचे मिलिंद काची आणि धनावडे निवडणूक रिंगणात आहेत

पर्वती मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर आबा बागूल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे त्यामुळे महायुतीच्या माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम अशी थेट लढत होणार आहे हडपसर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे योगेश टिळेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तूपे आणि मनसेचे वसंत मोरे अशी तिरंगी लढत होणार आहे

या मतदारसंघात महायुतीचे सुनील कांबळे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि एमआयएमच्या हिना मोमीन अशी प्रमुख लढत होणार आहे

त्यामुळे महायुतीचे भीमराव तापकीर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे सचिन दोडके अशी थेट लढत होणार आहे सर्व मतदार संघातल्या प्रमुख लढती निश्चित झाल्यानंतर आता राजकीय नेते उद्याच्या विजयादशमीचा मुहूर्त साधून प्रचाराचा नारळ फोडतील अशी अपेक्षा आहे भाजपा आणि काँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही प्रचारामध्ये उतरणार असल्याचं वृत्त असून या नेत्यांच्या सभा पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यासाठी सध्या स्थानिक नेते प्रयत्नशील आहेत

शारदीय नवरात्रोत्सवातल्या आजच्या खंडेनवमीला शस्त्रपूजन केलं जातं पूर्वीच्या काळी युद्धासाठी आवश्यक शस्त्र तर अध्रनिक काळात नवनवीन साधनांचं अवजारांचं आज पूजन केलं जातं रमणबाग प्रशालेत आज शैक्षणिक साधनांच्या पूजनासह सरस्वती पूजन करण्यात आलं भारत मालदीव यांच्यातल्या ऐक्युव्हेरिन या संयुक्त लष्करी सरावाला आज प्रण्यात औध लष्करी तळावर सुरूवात झाली मालदीव संरक्षण दलातले नौसैनिक या सरावत सहभागी झाल असून भारतीय सेनेतल्या महार रेजिमेंटचा यामध्ये सहभाग आहे

सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्यांच्या निवारणासाठी ऑनलाईन एप सुरू केलं आहे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या हस्ते या सेवेचं आज उद्घाटन झालं